मोदी यांनी आज नवी दिल्ली इथून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे मै भी चौकीदार कार्यक्रमांतर्गत देशभरातल्या लोकांशी संवाद साधला

गेल्या पाच वर्षात आपल्या सरकारनं जी काही कामगिरी केली त्याचं श्रेय लोकांच्या सहभागाला जातं असं मोदी म्हणाले लोकांच्या पाठिंब्याम्ळेच स्वच्छता अभियानाला लोकचळवळीचं रुप मिळालं आहे असं त्यांनी सांगितलं बालाकोटच्या हवाई हल्ल्याची कामगिरी सैनिकांनी पार पाडली आणि आपण त्याचं संपूर्ण श्रेय सशस्र दलांना देतो असं मोदी म्हणाले काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी हे उतर प्रदेशमधल्या अमेठी मतदारसंघासोबतच केरळमधल्या वायनाड मतदासंघातूनही निवडणुक लढवणार असल्याचं पक्षाचे ज्येष्ठ नेते ए के एन्टोनी यांनी आज दिल्लीत बातमीदारांना सांगितलं

लोकसभा निवडण्का लढवणाऱ्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षातले उमेदवार वगळता मान्यताप्राप्त नसलेल्या नोंदणीकृत पक्ष आणि अपक्ष उमेदवारांसाठी वाटप केल्या जाणाऱ्या चिन्हांमध्ये यंदा द्रपटीहन अधिक वाढ केली आहे

दैनंदिन वापरातल्या वस्तू व्यक्तिगत साधनं दळणवळणाची साधनं फळं भाज्या स्वयंपाक घरातल्या वस्त खेळ कृषी क्षेत्र बांधकाम क्षेत्र अत्याध्निक संगणक युगातील साधनं अशी विविध क्षेत्रांमधल्या चिन्हांचा समावेश करुन निवडणूक आयोगानं सर्वसमावेशकता जपल्याचं दिसून येत आहे निवडणुक प्रचारासाठी प्रसार माध्यमांचा गैरवापर करुन आदर्श आचार संहितेचा भंग होऊ नये यासाठी जिल्हा माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती करडी नजर ठेवत आहे या माध्यामांचा गैरवापर करणाऱ्यांवर तसंच विनापरवानगी प्रचार करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देश नांदेडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे दिले आहेत लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी जिल्ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेशही डोंगरे यांनी दिले आहेत

त्या अन्षंगाने राज्य पणन संचालकांनीही मतदानाच्या दिवशी त्या त्या जिल्ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवायला परवानगी दिली आहे राज्य शासनानं लोकसभा निवडणूकीत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक स्टटी जाहीर केली आहे यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे कामानिमित आपल्या लोकसभा मतदार संघाच्या क्षेत्राबाहेर असलेल्या कर्मचाऱ्यांनाही ही सुट्टी लागू असेल

केंद्र शासनाच्या अखत्यारीतली स्वायत महामंडळं आणि प्रतिष्ठानांनाही ही अधिसूचना लागू आहे चाळीसगाव ताल्क्यात चितेगाव निमखेडी पिंपरी तांबोळा या आणखी चार गावांमधल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आगामी लोकसभा निवडण्कीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे याबाबतचं निवेदन त्यांनी चाळीसगावचे तहसीलदार अमोल मोरे यांना दिलंआहे या अगोदर बोढरे शिवाप्र सांगवी पातोंडा आणि म्ंदखेड इथल्या धरणग्रस्त शेतकऱ्यांनीही मतदानावर बहिष्कार टाकण्याचं निवेदन दिलं आहे

देशाचा अद्ययावत निरीक्षण उपग्रह इमीसॅट उद्या अंतराळात झेपावणार आहे

तैपाई इथं सुरु असलेल्या बाराव्या आशियाई एअर पिस्तूल विजेतेपद स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी बाजी मारली आहे

नवी दिल्लीत झालेल्या भारतीय खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या किंदंबी श्रीकांतला अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे

या विमानातून वैमानिकाला स्रक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं असल्याचं सिरोहीचे पोलीस अधीक्षक के

मीणा यांनी आकाशवाणीला सांगितलं

परभणीतले शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांची आज सकाळी हत्या झाली जायकवाडी वसाहतीतल्या सार्वजनिक पाणीप्रवठा करणाऱ्या नळाला पाणी कमी दाबानं येत असल्याची तक्रार काही महिलांनी केल्यानंतर हा वाद सोडवण्यासाठी रोडे जायकवाडीत गेले होते या ठिकाणी किरण डाके आणि रवी गायकवाड यांच्या सोबत त्यांचा वाद होऊन त्यातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली डाके आणि दरम्यान गायकवाड या दोघांनीही पोलिसांसमोर शरणागती पत्करली असून मोंढा पोलिस ठाण्यात याबाबत हत्येचा ग्न्हा नोंदवला असल्याची माहिती पोलिसांनी दिली म्ंबई गोवा महामार्गावर ओरोसजवळ एका खाजगी वातान्क्लित लक्झरी बसला मध्यरात्री एक वाजण्याच्या स्माराला आग लागली त्यात ही बस जळून खाक झाली क्डाळ इथून दाखल झालेल्या अभ्निशमन दलाच्या पथकानं एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवलं

चालकाच्या सावधानतेमुळे कुणालाही दखापत झाली नाही मात्र प्रवाशांचं सामान जळून खाक झालं दरम्यान काही काळ वाहतूक ठप्प झाली होती राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट आली असून अकोला तसंच अहमदनगर जिल्ह्यात तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे

अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात तापमानातली वाढ लक्षात घेता उष्माघात कक्षाची स्थापना केली आहे उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवत आहे

दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काल काही ठिकाणी पाऊस झाला